या साठ्यातून टप्प्याटप्प्यानं ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कांदे बाजारात आणले जातील अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेत लिखीत उत्तरात दिली

मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी आवश्यक तीच खतं आणि रसायनं वापरून खर्चात बचत करू शकत असल्याचं कृषी राज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितलं ठिबक सिंचनाला प्रोत्साहन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आदी योजनांमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात अधिक बचत होईल असं रुपाला यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँप्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता हिना गावीत यांनी शीतगृहांची संख्या वाढवण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला शीतगृहांच्या अभावी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फळांसारखी नाशवंत पिकं मातीमोल भावानं विकावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

तशी याचिका शेख यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जलील यांच्या प्रचारार्थ एम आय एम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची तक्रार या याचिकेत करीम यांनी केली आहे अशा प्रचारामुळे ही निवड बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी करत करीम यांनी ओवेसी यांच्या भाषणाची सीडीही याचिकेसोबत सादर केली आहे मुंबईत बेस्ट उपक्रमाच्याबसभाड्यातली कपात आज सकाळपासून लागू झाली

बेस्ट समिति मुंबई महानगर पालिका राज्य परिवहन प्राधिकरण तसंच राज्य सरकारने बेस्टच्या भाडे कपातीच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे त्यामुळे हा निर्णय आज सकाळपासून लागू झाला आहे

भूजलाची पातळी खालावलेली असलेल्या भागात लक्ष केंद्रित करून रेन वॉटर हार्वेस्टिंग पारंपरिक जलाशयांचं नूतनीकरण प्नर्वापर आणि वनीकरण तसंच यासाठी अधिक लोक सहभाग घेण्यात येणार आहे

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर कोपरगाव राहाता राहुरी आणि संगमनेर तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे जनजागृती साठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे यामध्ये चेक डॅम तळे ट्रेंच छतावरील पाण्याचं संकलन आदी कामांवर यांत भर दिला जाणार आहे

यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ स्वामी यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध केला स्वामी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही कार्यकर्त्यानी यावेळी केली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टर श्वें सुरु झाला आहे

जिंतूरहून चिकलठाणा गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले

आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी येत आहेत

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे